संपूर्ण श्रीलंकेत संचारबंदी लागू केली असून पुढली सूचना मिळेपर्यंत ती लागू राहील असं पोलीस प्रवक्त्यानं सांगितलं आहे अफवा पसरू नयेत म्हणून सरकारनं व्हॉटसअप फेसबुक यासारख्या समाजमाध्यमांवर बंदी घातली आहे कोलंबो शहरातल्या शांग्रिला किंग्जबरी आणि सिनॅमोन ग्रँड या पंचताराकित हॉटेलमधे बॉम्बस्फोट झाले कोलंबो शहरातल्या सेंट अँटोनीज चर्च त्याबरोबर निगोम्बो आणि बट्टीकोलआ इथल्या चर्च मधेही बॉम्बस्फोट झाले

हा दहशतवादी हल्ला असून धार्मिक कट्टरतावाद्यांनी तो घडवला आहे अशी माहिती श्रीलंकेचे संरक्षण मंत्री रुवन विजेवर्धने यांनी दिली आहे या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही प्रधानमंत्री रानील विक्रमसिंघे यांनी आपत्कालीन बैठक बोलावली होती आणि जनतेला शांत राहून एकजूट दाखवायचं आवाहन केलं आहे पोलिसांनी बॉम्बस्फोट झालेली ठिकाणं सीलबंद केली आहेत

या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी श्रीलंकेच्या पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतलं आहे हे सर्व आत्मघाती बॉबस्फोट असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली यासंदर्भात आणखी तपास सुरु आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानील विक्रमकसिंघे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून श्रीलंकेतल्या आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या मृतांप्रती शोकसंवेदना व्यक्त केली दहशतवादाम्ळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी लागणारी आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करायला भारत तयार असल्याचं आश्वासन मोदी यांनी यावेळी दिलं या द्र्घटनेतले जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली तसंच त्यांच्यावरच्या उपचारांसाठी लागणारी आवश्यक ती सर्व मदत द्यायचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं प्रधानमंत्र्यांनी यावेळी दहशतवादी हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली श्रीलंकेतल्या या हल्ल्यांनी मानवतेसमोर सर्वात मोठं आणि गंभीर आव्हान उभं केलं असल्याचं मोदी यांनी सांगितलं श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाबददल आपल्याला तीव्र दुःख झालं असल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे या राक्षसी हल्ल्याचा आपण निषेध करत असून हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांचं सांत्वन करत असल्याचं राहल गांधी यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे तसंच जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर स्धारणा व्हावी अशी श्भेच्छाही त्यांनी दिली आहे श्रीलंकेतल्या हॉटेल आणि चर्चेसवर झालेला दहशतवादी हल्ला भयानक असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं असून श्रीलंकेला मदत करायची तयारी त्यांनी दाखवली आहे हा हिंसक हल्ला धक्कादायक असल्याचं ब्रिटनच्या प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे तर हा हल्ला भयानक असल्याचं डच प्रधानमंत्री मार्क रुट्टे यांनी म्हटलं आहे श्रीलंकेतल्या नागरिकांप्रती ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी सहानुभूती व्यक्त केली आहे ऑस्ट्रेलियाचे नागरिक श्रीलंकेच्या नागरिकांसाठी प्रार्थना करीत असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं मॉरिसन यांनी म्हटलं आहे हा हल्ला उद्धवस्त करणारा असून सर्व प्रकारच्या दहशतवादाला आमचा विरोध असल्याचं न्युझीलंडच्या प्रधानमंत्री जेसिंडा आर्डेन यांनी म्हटलं आहे ईस्टर सारख्या पवित्र दिवशी लोक प्रार्थना करत असताना झालेले हे हल्ले दुःखद असल्याचं जेरुसलेम इथल्या कॅथलिक चर्चनं म्हटलं आहे सर्व प्रकारचा हिंसाचार दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया मग त्या कोणत्याही धर्माच्या असो त्यांना आमचा सक्त विरोध असल्याचं संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर प्तीन यांनीही श्रीलंकेच्या अध्यक्षांना तार पाठवून या हल्ल्याची निंदा केली आहे तसंच दहशतवादाविरुद्धच्या लढयात रशिया श्रीलंकेबरोबर असल्याचं म्हटलं आहे या हल्ल्यात झालेल्या रक्तपाताचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी प्रार्थना करत असल्याचं पोप फ्रान्सीस यांनी म्हटलं आहे या भ्याड हल्ल्याम्ळे आपल्याला धक्का बसल्याचं जर्मनीचे अध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टीनमियर यांनी म्हटलं आहे तुर्की बहारिन आणि कतार या देशानींही या हल्ल्याचा निषेध केला आहे पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी हा हल्ला क्रुर असल्याचं म्हटलं असून बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी या हल्ल्याम्ळे आपल्याला तीव्र द्ःख झाल्याचं म्हटलं आहे लोकसभा निवडण्कीच्या तिसर्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपला

स्रक्षेच्या कारणास्तव त्रिप्रा पूर्व मतदारसंघातलं मतदान प्ढे ढकलण्यात आलं आहे महाराष्ट्रात औरंगाबाद जालना रावेर जळगाव रायगड पुणे बारामती अहमदनगर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात या टप्प्याचं मतदान होणार आहे प्रचार संपल्यानंतर आता राजकीय पक्षाचे नेते विविध मार्गानी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर ग्जरात मधल्या पाटण इथं जाहीरसभा घेतली मतदानाच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठीच्या प्रचारानेही वेग घेतला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये चितोडगढ इथं जाहीरसभा घेऊन विरोधकांवर टीका केली गेली अनेक दशकं काँग्रेसच्या हातात सता होती मात्र एकाच क्टुंबाची सेवा करण्यात काँग्रेस पक्षानं पाच दशकांहन अधिक काळ घालवला अशी टीका नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली भारत स्वतंत्र झाला त्याच काळात इतर काही देश स्वतंत्र झाले या देशानी मोठी प्रगती केली मात्र भारत पिछाडीवर राहिला असं ते म्हणाले काँग्रेस सरकारच्या काळात देशातील विविध स्रोतांच्या वाटपात अन्याय झाला असा आरोपही मोदी यांनी यावेळी केला गेल्या पाच वर्षांच्या काळात गरीबी भ्रष्टाचार निरक्षरता आणि दहशतवादाविरोधात भाजपा सरकारने लढा दिला असं ते म्हणाले काँग्रेस सरकारनं सिंधू जल कराराअंतर्गत आपल्या हिश्शाचं पाणी रोखलं असतं तर आता जलसंकट निर्माण झालं नसतं मात्र आता भारताच्या हिश्श्याचं पाणी भारतालाच मिळण्यासाठी काम स्रु आहे असं मोदी म्हणाले काँग्रेस सरकार सतेत आल्यास राष्ट्रीय स्रक्षा सल्लागार मंडळाची प्नर्रचना केली जाईल असं काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी सांगितलं निवृत लेफ्टनंट जनरल डी

ह्डा यांनी राष्ट्रीय स्रक्षेबाबत तयार केलेला अहवाल जारी केल्यानंतर ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते अनेकांशी चर्चा केल्यानंतर मिळालेल्या सूचना एकत्र करून हा अहवाल तयार केल्याचं चिदंबरम यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या देवेंद्र फडनवीस सरकारनं मुंबईचा विकास आराखडा दोनदा बदलून दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे असा आरोप करत कॉग्रेस सत्तेत आली तर या प्रकरणासह फडनवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करु असा इशारा माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे ते आज दक्षिण मध्य म्ंबई लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारार्थ चेंबूर इथंआयोजित सभेत बोलत होते केंद्रातल्या मोदी आणि राज्यातल्या फडनवीस सरकारनं पाच वर्षात म्ंबईत एकही मोठं काम केलं नाही असं ते म्हणाले हे सरकार शहिदांच्या हौतात्म्याचं राजकारण करून मतं मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी या प्रचारसभेत केला लोकसभा निवडण्कीसाठी आम आदमी पक्षानं हरियाणातल्या तीन उमेदवारांची घोषणा केली फरिदाबाद मधून नवीन जयहिंद अंबाला मधून पृथ्वीराज तर कर्नाल मतदारसंघातून क्मार अग्रवाल यांना आम आदमी पक्षानं उमेदवारी दिल्याची माहिती पक्षाचे नेते गोपाल राय यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली हरयाणात आम आदमी पक्ष आणि जननायक जनता पार्टी यांच्यात आघाडी झाली असून आप तीन तर जननायक जनता पार्टी सात जागांवर निवडणूक लढवत आहे

राज्यसरकारच्या पूनर्वसन धोरणान्सार आवश्यक ती सर्व मदत शरण आलेल्या माओवाद्यांना दिली जाईल असं पोलिस अधिका यांनी सांगितलं लुधियाना इथं झालेल्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात आज सेनादलाच्या संघानं पंजाबच्या संघावर विजय मिळवला सामन्या पूर्वाधात एकाही संघाला गोल करता आला नाही उत्तरार्धात सेनादलानं केवळ एक गोल करुन पंजाबवर विजय मिळवला

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं झालेल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो च्या दमदार शतकी सलामीम्ळे हैद्राबादनं कोलकात्याचा नऊ विकेट्सनं धुव्वा उडवला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या नागरी सेवा दिनानिमितानं नागरी सेवेतल्या कर्मचा यांना शुभेच्छा दिल्या आहेत